राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

ई संजीवनीवर वैद्यकीय सल्ला मागण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी

मेळघाटमध्ये कोकरू भाषेतील विडिओ क्लिप मार्फत कोरोना विषयक जनजागृती म्ख्यमंत्री कोविड आणि अन्य आरोग्य विषयक संकटांवर मात करण्यासाठी राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी आजसांगितले पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे त्याअन्षंगाने दृरदृश्य प्रणालीदवारे आयोजित बैठकीत म्ख्यमंत्री ठाकरे बोलत होते कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही स्रु केली आहे पहिल्या लाटेत आम्ही ख्प स्विधां जाणीवपूर्वक वाढवल्या पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत त्याम्ळे आता लसीकरण स्रु झाल्यानंतरही आरोग्य स्विधा वाढविणाऱ्यावर भर आहे आता ज्लैनंतर पावसाळ्याम्ळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्त स्विधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले

या मागणीसाठी आज नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी संप प्रकारला आहे यावेळी डॉक्टरांनी हातात फलक घेऊन आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नागप्रातील शासकीय वैदयकीय महाविदयालय आणिरुग्णालय परिसरात डॉक्टरांनी आजपास्न संप प्कारला आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि लिखित स्वरूपात आश्वासन दयावे तोंडी स्वरूपात आश्वासन देवू नये सरकारला अशीविनंती आहे

अशी माहिती आरोग्य विभागानं दिली

सर्व ऑफलाईन परीक्षा स्थगित वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अन्दानित संस्थांनी या महिन्यात प्रस्तावित सर्व ऑफलाईन परीक्षा स्थगित कराव्यात असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी यासंदर्भात अशा सर्व संस्थांना पत्र लिहिलं आहे या संस्थांनी ऑनलाईन परीक्षा नियोजित वेळापत्रकान्सार घ्याव्यात ऑफलाईन परीक्षेसंदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असं या पत्रात म्हटलं आहे

समाजकटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यान्सार कठोर कारवाई केली जाईल असेही विभागाने कळवले आहे ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या कारा सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी या प्राधिकरणाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे दादाजी भ्से कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीलागू केलेल्या कडक निर्बधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी कृषी विभाग नियोजन करत आहे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी ही माहिती दिली

याच अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला मिळविण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी आहेत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यावर कोविड नॉन कोविड विषयात अगदी सोप्या शब्दात रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना वेळीच मार्गदर्शनासह औषधोपचार सांगितल्या जात आहे त्यामुळे शासनाचा हा उपक्रम गरजू आणि गरिबांसाठी उपय्क्त ठरत आहे

कोरोनाच्या काळात रुग्णालयात गर्दीत ताटकळत बसण्यापेक्षा तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन आजारांवर उपचार घेण्यास वर्धकरांनी पसंती दिली आहे

वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीप्राणवायू गळती थांबविण्यासाठी प्रत्येक कोविड रुग्णालयात अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञांची निय्क्ती केली होती

दवा दान नागपूर शहरातील गरीब आणि गरजू कोव्हिड रुग्णांना नागपूर सिटिझन्स फोरमने मदतीचा हात दिला आहे दवा दान या उपक्रमाअंतर्गत फोरमने मेडिसिन बँक सुरू केली आहे

आर्थिक अडचण आणि बेताच्या परिस्थितीमुळे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात याच पार्श्वभूमीवर नागपूर सिटिझन्स फोरमने दवा दान हा उपक्रम सुरू केला आहे फोरमने शहरातील दानदात्यांना मदतीचे आवाहन करीत मेडिसिन बँक उभारली आहे या मेडिसिन बँकेतून शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत औषधे पूरवली जात आहेत

खोटा संदेश लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असून सर्वानी दक्षता पाळावी शेजारी जाणे गरम पाणी पीने ब्रेड पाव खाऊ नयेवृत्तपत्रे बंद कराझोमॅटो स्विग्गी पूर्णपणे बंद करा असा आशयाचा खोटा संदेश चंद्रप्र जिल्ह्यातील बहतांश ग्र्पवर फिरत आहेत मात्र हा संदेश खोटा असून असा क्ठलाही संदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडून पाठविलेला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकड्न स्पष्ट करण्यात आले आहेत

म्रलीधर चांदेकर यांचे हस्ते आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आला यावेळी प्र क्लग्रू डॉ राजेश जयप्रकर क्लसचिव डॉ

संस्था आणि व्यक्तिगत अशा दोन गटांमध्ये हा प्रस्कार पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था आणि व्यक्तीला विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जातो विद्यापीठाच्यावतीने संस्थागटात सहकार महर्षि स्व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगांव जि ब्लढाणा यांचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख प्रस्कार रू पंधराहजार तर व्यक्तिगत गटात शंकरलाल खंडेलवाल महाविदयालय अकोला येथील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलींद विष्ण्पंत शिरभाते यांचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख प्रस्कार रू

क्रिकेट पटूंना कोरोंनाविषाण्रची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असून खेळाड्रंच्या आरोग्याला सर्वोच्च प्रधान्य असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे

हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा अर्थात कोरोना हरेल मेळघाट जिंकेल ही कोरकू भाषेतून व्हिडीओ पटांची मालिकाच स्रू करण्यात आली असून विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली